बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या राजगृह निवासस्थानी तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेलं राजगृहावर काल दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली घराच्या परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली असून घराच्या काचांवरही दगडफेक केली आहे यामध्ये घरातल्या कुंड्यांचं जास्त नुकसान झालं आहे राजगृह हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून त्यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधलं होतं जगभरातून आंबेडकर अनुयायी आणि नागरिक इथं येत असतात पोलीसांनी घटनास्थळाची तपासणी केली असून त्यांनी आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज घेतलं आहे माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी समाजकंटकांना दिला आहे राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे आपला ग्रंथ खजिना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे राज्यातल्या तमाम जनतेचं हे तीर्थक्षेत्रच आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत राजगृहातल्या तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे राज्य शासनानं घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी असं दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतूला बळी पडू नये शांतता संयम पाळावा एकजूट कायम ठेवावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे पोलिसांनी तातडीनं या प्रकरणात लक्ष घातलं असून पोलिसांनी अत्यंत चोख काम केलं आहे जनतेनं शांतता ठेवावी आणि राजगृहाच्या आजुबाजूला जमू नये अशी विनंती नागरिकांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे याबाबतचे पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलं आहे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नसल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्या प्रमुख लोकांनी बाहेर पडणं गर्दी करणं गरजेचं नाही संवादाची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत त्यामुळे नेतृत्वावर टीका करणं योग्य नाही असं पवार म्हणाले टाळेबंदीचा सगळ्याच व्यवसायावर परिणाम झाला असून यातून सावरण्यासाठी सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं उद्योगांना मदत करावी असं पवार म्हणाले राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व राज्यांना विश्वासात घेऊन परीक्षांबाबतचा निर्णय घ्यायला हवा याप्रश्री महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधे संभ्रम आहे असं त्यांनी आज सांगितलं परीक्षेचा निर्णय घेण्याआधी विद्यापीठ आयोगानं मार्गदर्शक तत्व जारी करायला हवीत असं ते म्हणाले राज्यभरात कोरोनाची स्थिती चिंताजनक असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी राज्यसरकार कोणतीही तडजोड करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रसरकारनही याप्रकरणी राज्यांच्या पाठिशी उभं रहावं असं आवाहन सामंत यांनी केलं आहे

मनृष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली शैक्षणिक दर्जा कायम राखण्यासाठी अभ्यासक्रमात कपात करताना त्याचा गाभा कायम ठेवण्यात आला आहे असं निशंक यांनी स्पष्ट केलं नव्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव हवेतून होत असल्याबाबतचे पुरावे पुढं येत असल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली आहे

त्याबाबत निश्वित शास्त्रीय माहिची लवकरत प्रसारित करु इसं जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविडविषयक तंत्रप्रमुख मारिया व्हॅन केरखव यांनी सांगितलं राजीव गांधी फाउंडेशन राजीव गांधी मेमोरियल ट्रस्ट तसंच इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या झालेल्या कथित आर्थिक अनियमितेच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक आंतरमंत्रालय समिती स्थापन केली आहे ही समिती या विश्वस्त मंडळामध्ये आयकर अधिनियम विदेशी विनिमय अधिनियम तसंच इतर नियमांचं उल्लंघन झालं आहे का याबाबत चौकशी करणार आहे सक्तवसुली संचालनालयाचे विशेष संचालक या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत

सी जी पंडित चेअर प्रोफेसर पद्मश्री डॉ

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सध्या टाळेबंदी सुरु आहे

नाशिक शहरात काल कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला

गडचिरोलीमधे पाच जणांचे तपासणी अहवाल बाधित आले आहेत

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळं सांगली मार्केट यार्डात चार दिवस सौदे बंद राहणार आहेत तसंच धान्य बाजारही तीन दिवस बंद राहणार आहे जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागात आजपासून चार दिवस सौदे तर उद्यापासून तीन दिवस धान्य विभाग बंद ठेवला जाणार आहे बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचं अल्पशा आजाराने काल पूण्यात निधन झालं

ज्येष्ठ भावगीत गायक दिवंगत अरुण दाते यांचे ते बंधू होत पहाटे पहाटे मला जाग आली आताच अमृताची बरसून रात गेली अशी त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत सिंधूदूर्रा जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकार अशोक बळवंत भट यांचं काल बांदिवडे मसुरे इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं

जिल्ह्यातल्या अनेक पारंपरिक दशावतारी कंपन्यांमधून त्यांनी काम केलं होतं ते कीर्तनकार म्हणूनही प्रसिद्ध होते सिंधूदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मालवण कणकवली कुडाळ तालुक्यात सखल भागात पाणी साठलं आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं ते मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत